मोलाचं योगदान असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचं प्रतिपादन देशव्यापी राष्ट्रीय लसीकरण मोहिम उद्या राबविली जाणार

पंधरवडयाचं आयोजन आणि महाराष्ट्र सायबरच्या नवीन संकेत स्थळाच अनावरण आज करण्यात आलं

पंचायतराज व्यवस्थेमध्ये गाव मुख्य घटक असून गावांच्या विकासामध्ये सरपंचांचे मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं केलं एका वृत्तपत्रातर्फे आयोजित सम्राट अॅग्रीटेक पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते

यावेळी प्रगतीशील सरपंच सन्मान सर्वश्रेष्ठ सरपंच सन्मानए महासरपंच सन्मान या प्रस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कृषी व कृषीपूरक क्षेत्रात संशोधन करणाऱ्या आमगाव जि नागपूर उच्चशिक्षित सरपंच डॉ शरद रणदिवे नागला जि चंद्रपूर सर्वश्रेष्ठ सरपंच गणेश ताठे आणि महासरपंच सम्राट श्रीमती माध्री घोडमारे जि नागपूर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रस्कार देऊन सन्मानित करण्यात आले जलसंधारणाच्या विविध कामांसंदर्भात म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले जलय्क्त शिवार अभियानांतर्गंत राबविण्यात आलेली जलसंधारणाची विविध कामे गावपातळीवर सरपंचांच्या मोलाच्या योगदानामुळे यशस्वी ठरली आहेत जलय्क्त शिवार अभियानाला लोकसहभागाची जोड मिळाल्याम्ळे ही लोकचळवळ बनली

यामुळे द्ष्काळी स्थितीवर मात करता येणे शक्य झाले आहे

फडणवीस यांनी सांगितले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रीय लसीकरण दिवसाच्या पूर्वसंध्येला आज या देशव्यापी मोहिमेचा प्रारंभ केला राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात पल्स पोलीओचे थेंब पाच वर्षांखालील बालकांना राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आले याप्रसंगी बोलतांना केंद्रीय आरोग्यमंत्री जे

पोलिओचं समुळ उच्चाटन हे या मोहिमेचं उद्दिष्ट असून मिषन इंद्रधनृष्यदवारा नव्वद टक्क्यांहन अधिक लसीकरणाचं ध्येय साध्य केल्या जाईल राज्यासह नागपरात देखील आरोग्य विभागामार्फत उद्या होणा या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेकरीता संबंधित यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांनी दिली आहे सार्वत्रिक लसीकरण मोहिमेम्ळं पोलिओ रूग्णांच्या संख्येत घट झाली असून ज्या बालकांना यापूर्वी पोलिओ डोस दिला असेल त्यांना देखील उद्या ही लस घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे पाकिस्ताननं आपल्या देशातील दहशतवादी गट आणि दहशतवाद्यांची तळ उद्ध्वस्त करण्यासाठी ठोस पावलं उचलून आपण दहशतवादाच्या विरोधात असल्याचे दाखवून द्यावे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रविशक्मार यांनी नवी दिल्ली इथं सांगितलं दरम्यान आंतरराष्ट्रीय समूदायाकडून पाकिस्तानला दहशतवादाविरूध्द आवश्यक ती पावलं उचलण्यासाठी पाठप्रावा करून दबाव निर्माण करण्यासाठी भारत प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले

त्यामुळं पाकिस्ताननं केवळ शाब्दीक दावे न करता सबळ प्रावे आणि ठोस पावलं उचलावी असंही रविशक्मार यावेळी म्हणाले केंद्र सरकारनं वकिलांना वीमा योजनांचा लाभ देण्यासाठी आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी एक सूत्रबद्ध योजना आखण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी विधी विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली या समितीची घोषणा केली आहे

जिल्हा परिषदेच्या महिला बाल विकास विभागाच्या वतीनं जिल्हयात दरदिवशी विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत ग्रामस्तरावर बेटी बेटा सांख्यिकी आकडेवारी दर्शविणारा फलक लावणे बेटी बचाओ बेटी पढाओ अभिसरण कृती आराखडा बैठकीचे आयोजन महिला ई शक्ती कार्यक्रम एनएसएस नेहरू युवा केंद्र महिला बचतगट एनजीओ आदींचा सहभाग घेणे सॅनिटरी नॅपकीनची उपलब्धता सुलभ करणे महिलांना योगासनांच महत्व पटवून देणे चांगल्या आरोग्यदायी सवयींबाबत लोकजागृतीसाठी गृहभेटी करणे किशोरवयीन मुलींकरीता जनजागृती शिबिर आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत राज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वर्षीपासून बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न प्रस्कार देण्यात येण्यार असल्याची घोषणा केली

आरोग्यक्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्था व्यक्ती यांचा यात समावेश असेल

या संकेतस्थळावरून ऑनलाईन फसवणूकए फिशिंगची माहिती या संकेतस्थळाद्वारे सायबर पोलीसांना देता येणार आहे म्ख्यमंत्री कार्यालयाच्या वतीन विकसित करण्यात आलेल्या महाव्हिजिबल एप इंटर्नशाला पोर्टल यांचे अनावरण तसेच स्वच्छ महाराष्ट्र ग्रॅण्ड चँलेज अभियानाचे म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल मुंबई उदघाटन करण्यात आले या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी कळ दाबून एप पोर्टलचे तसेच संकेतस्थळाच्या अनावरणाने ग्रॅण्ड चँलेज अभियानाचेही उद्घाटन केले शासनाच्या विविध विकास कामांची माहिती सहजपणे उपलब्ध व्हावी अशा रितीने हे अॅप म्ख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने विकसित केले आहे

उन्हाळयात उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांना घ्यावयाच्या काळजीबाबत जनजाग़ती होणे आवश्यक आहे यासाठी प्रत्येक झोनमध्ये नगरसेवकांसह आरोग्य विभागाच्या अधिका यांची बैठक आयोजित करून आवश्यक कार्यवाहीबाबत माहिती देण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले

या भागात सिकलसेल आजार असणारे बाळ जन्माला येऊ नये अशा पद्वतीचे संशोधन आणि त्याची अंमलबजावणी या ठिकाणी या माध्यमातून होणार असल्याच प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला ऑस्ट्रेलिया विरूध्द स्रू असलेल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेच्या उर्वरित दोन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे भारतीय संघाचे प्रशिक्षक संजय बांगर यांनी काल माध्यम प्रतिनिधींना ही माहिती दिली दरम्यान गोलंदाज मोहम्मद शमी देखील पायाच्या द्खापतीमुळं प्ढील सामने खेळ् शकणार नाही त्याऐवजी भ्वनेश्वर क्मारचा संघात समावेश केला जाव् भारत ऑस्ट्रेलिचा चैथा सामना उद्या मोहाली इथं खेळला जाणार असून भारत या शकतो